मात्र चौकशी दरम्यान त्यांच्या अटकेची कारवाई करु नये असं न्यायालयानं सीबीआयला बजावलं मेघालयातल्या शिलाँग इथं राजीव कुमार चौकशीसाठी हजर राहतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं राजीव कुमार हे पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत पश्चिम बंगाल पोलिसांनी पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगणसिद्दी इथं जात आहेत अण्णांच्या बहतांश मागण्या राज्यशासनानं मान्य केल्या असून केंद्र सरकारशी संबंधित मागण्यासंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयातून त्यांना पत्र देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना इथं एका कार्यक्रमात सांगितलं होतं

दरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णांसोबत तीन तास चर्चा केली मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नाही रत्नागिरी जिल्ह्यात नाणार इथं होऊ घातलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतची भूमिका समजावून घेण्यासाठी आज रत्नागिरीत आयोजित केलेली सुकथनकर समितीची जनसुनावणी स्थगित करायला शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भाग पाडलं नाणार प्रकल्प जाहीर झाल्यापासून प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनासाठी जनमत संघटित होऊ लागलं आहे त्याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव द

सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पानं पाच तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे या समितीची जनसूनावणी आज सकाळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातल्या अल्पबचत सभागृहात सुरू झाली दहा शिष्टमंडळांनी आपली निवेदनं सादर केल्यानंतर रत्नागिरी सिंधूदुर्गचे खासदार विनायक राऊत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह आलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आपली बाजू मांडली दारुबंदी पाणी बचत तसंच शौचालयांची बांधकामं आणि त्याचा वापर यासारख्या अनेक मुद्यांवर बचत गटातल्या महिलांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे उस्मानाबाद इथं महिला बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं निवडणुकीत चिन्हाची अट शिथील करावी अन्यथा रिपाई स्वबळावर निवडणूक लढवेल अशी ठाम भूमिका रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी मांडली आहे ते अमरावती इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते परभणी जिल्ह्यात जिंतूर पासून काही अंतरावर असलेल्या एम आय डि सी परिसरात आज पहाटे एका सूतगिरणीला आग लागून लाखों रुपयांच नुकसान झालं जिनिंग मध्ये काम सूरु असताना अचानक आग लागल्यामुळे मशिनरी आणि कापसाची रुई पूर्णपणे जळून खाक झाल्या मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे अहमदनगर जिल्ह्यात पुणतांवे इथं शेतक यांच्या मुली आज आंदोलन करत आहेत शेतक यांना पाठींबा म्हणून किसान क्रान्ती मोर्च्यातर्फे होत असलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व मोर्च्याचे निमंत्रक धनंजय जाधव यांची कन्या निकिता जाधव करत आहे

बारामती जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील रूई इथं एका शाळेजवळ आज द्पारी बारामतीचं एक शिकाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानाचा शिकाऊ वत्तानिक जखमी झाला आहे

वप्तानिकाला रूई च्या खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून बारामती इथं उपचारांसाठी हलवलं आहे जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेला जेजुरीत सुरवात झाली आज दुपारी एक वाजता सनई चौघड्यांच्या निनादात येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत श्री खंडेरायाच्या पालखी सोहळ्यानं कन्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवलं सायंकाळी पाच वाजता कन्हा नदीत पालखीतील खंडोबा आणि म्हाळसादेवींच्या मूर्तींना विधीयुक्त स्नान घालण्यात येणार आहे गडावर भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली